उत्तर प्रदेशात आग्रा इथं पहाटे झालेल्या रस्ता अपघातात नऊ जण ठार मोदी गीता उत्फुल्ल आयुष्य जगण्यासाठी भगवद्वीता प्रमुख मार्गदर्शक आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे गीता हा विचार आणि ज्ञानाचा खजिना आहे अस ही त्यांनी म्हटलं आहे स्वामी चित्भवानंद यांनी निरूपण केलेल्या गीतेच्या किंडल आवृत्तीच्या प्रकाशन प्रसंगी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ते बोलत होते गीता हा ज्ञानाचा सागर आहे आणि दुःखावर विजयाचं प्रतीक आहे असं पंतप्रधानांनी नमूद केलं तरुणांनी गीतेचा अभ्यास करायला हवा असं आवाहनही त्यांनी केलं महात्मा गाधी लोकमान्य टिळक अशा अनेक राष्ट्रीय नेत्यांवर गीतेचा प्रभाव होता असं ही मोदी यांनी यावेळी नमूद केलं मोदी म्हणाले की भारत सरकारन सुरु केलेलं आत्मनिर्भर अभियान संपूर्ण मानवतेसाठी संपत्ती आणि मूल्यांची निर्मिती करणार अभियान आहे ममता बॅनर्जी हल्ला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता ब्यानर्जी यांच्यावर काल नंदीग्राम दौऱ्यातील एका कार्यक्रमावेळी हल्ला करण्यात आला त्यात त्या जखमी झाल्या असून त्यांच्यावर एस एस के एम रुग्णालयात उपचार सुरु आहेत त्याच्या पायाच्या तसच खांद्याच्या हाडाला दुखापत झाली असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं

पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील बिरुलीया बझार येथील कार्यक्रमावेळी त्यांच्यावर हा हल्ला झाला दरम्यान या प्रकारामुळ आज पक्षाचा निवडणूक जाहीरनामा प्रकाशित करण्याचा कार्यक्रम पुढ ढकलण्यात आला आहे

राज्य कोरोना आकडेवारी महाराष्ट्रात दैनंदिन चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित आढळण्याचं प्रमाण काल सप्टेबरनंतर प्रथमच आतापर्यंतच्या सरासरीपेक्षा अधिक होतं त्यामुळे या सरासरीत सातत्यानं होत सलेली घट थांबून काहिशी वाढ नोंदवली गेली

पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या व्यावसायिकांना स्वस्त दरात कर्जे दिली जाणार आहेत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मोरीसन यांनी म्हटलं आहे की आपल्या देशातील पर्यटन व्यावसायिकांना मदतीसाठी कायम स्वरूपी सरकारवर अवलंबून राहण्याची इच्छा नाही तथापि त्यांना उत्तम स्रुवात करून देण्यासाठी सरकारने त्यांना हा मदतीचा हात दिला आहे

ठार झालेले सर्व जण बिहार मधील गया जिल्ह्यातील रहिवासी आहेत एका चार चाकी वाहनाच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हि गाडी ट्रकला जाऊन धडकली त्यामुळ हा अपघात झाला

हरिद्वार महाकंभ हरिद्वार इथल्या महाकूंभ मेळ्यात आज असंख्य भाविकांनी महा शिवरात्रीनिमित्त गंगा नदीत पवित्र स्नान केले महाकुंभ मेळ्यातील आजचं हे पहिले शाही स्नान होते यानिमित्त होणारी भाविकांची गर्दी लक्ष्यात घेऊन प्रशासनान तिथं सर्व व्यवस्था तैनात ठेवली होती

त्र्यंबकेश्वर नाशिक जिल्ह्यात बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं त्यंबकेश्वर इथलं मंदिर आज महाशिवरात्रीला इतिहासात पहिल्यांदाच बंद ठेवण्यात आलं आहे कोरोनाच्या साथीमुळे करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे हे पाऊल उचलण्यात आलं आहे आज सकाळी थोड्याच भाविकांच्या उपस्थितीत प्रजाविधी करण्यात आला महाशिवरात्रीनिमित्ताने काढण्यात येणारी मिरवणूक औपचारिक असणार हे आहे परीक्षा पे चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद साधणारा परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम ह्या महिन्यात होणार आहे कार्यक्रमाचा हा चौथा भाग असेल लवकरच सुरू होणाऱ्या परीक्षांच्या हंगामाच्या संबंधात विद्यार्थी पालक आणि शिक्षकांची मतं विचार सूचना याबद्दल द्रदृश्य प्रणालीच्या माध्यमातून चर्चा होईल

नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या काळात येणाऱ्या ताणाचा सामना कसा करावा या बद्दल चर्चा करण्यासाठी सर्वांनी पुढे यावं असं पंतप्रधानांनी सुचवलं आहे देशभरातून सुमारे दोन हजार विद्यार्थी पालक शिक्षक या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत राष्ट्पती ज्ञानाची कोणीही चोरी करू शकत नाही ते वाटल्यानं वाढतं असं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज केलं

अण्णा विद्यापीठ हे भारताच्या ऐतिहासिक वारशाचं प्रतीक असल्याचं राष्ट्रपतींनी नमूद केलं ज्ञान हे बदलांसाठी महत्त्वाची भूमिका बजावतं असंही ते म्हणाले केरळ निवडणक आगामी निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का वाढावा यासाठी केरळमधल्या कोल्लम जिल्ह्यात एक नवीन उपक्रम सुरू करण्यात आला आहे वोट वंडी अर्थात् मतदान वाहन असं या उपक्रमाचं नाव आहे मनोरंजक आणि माहितीपूर्ण गाणी तसंच मतदान हे कर्तव्य आहे अशा आशयाची घोषवाक्य मतदारांपर्यंत या वाहनाद्वारे पोहोचतील मतदान केंद्राची प्रतिकृती देखील या वाहनात असेल नागरिकांच्या मतदानाबाबत असलेल्या शंकांचं निरसन तर होईलच त्यासोबत नागरिकांना मतदान यंत्राच्या प्रतिकृतीवर मतदानाचा सरावही करता येणार आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार